आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला

कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी देशवासियांना माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा देत या दिवसाचं महत्व विशद केलं

लवकरच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान म्हणजेच कॅच द रेन सुरू करण्यात येणार आहे जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल ते साठवा हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची माहिती पंतप्रधांनांनी दिली आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी वैज्ञानिक डॉ

रमण यांच्या कार्याचं स्मरण केलं आजचा दिवस रमण यांनी शोधून काढलेल्या रमण इफेक्टला समर्पित असल्याचं पंतप्रधान म्हणाले या शोधामुळे विज्ञानाची दिशाच बदलली हे सांगतांना पंतप्रधानांनी नाशिकच्या स्नेहल यांच्या संदेशाचा आपल्या भाषणात उल्लेख केला पंतप्रधानांनी देशात शेतीसह अन्य क्षेत्रात विज्ञानाच्या सहाय्यानं विविध प्रयोग करणाऱ्या व्यक्तींच्या कामांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं

कोरोना विषाणू संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही सर्व निरोगी असाल आनंदी असाल कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील असं पंतप्रधान आपल्या भाषणाच्या समारोपात म्हणाले

यंदाचा विषय विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यता यांचा शिक्षण कौशल्य आणि कार्यपद्धतीवर होणारा प्रभाव असा आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या दिनाच्या सर्वांना श्भेच्छा दिल्या आहेत नायडू यांनी विज्ञानाचा उपयोग विश्वाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सुख समुद्धीसाठी करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आपल्या संदेशात म्हटलं आहे

जिथे जिथे टॉय क्कस्टर उभारले जाणार आहेत त्या ठिकाणी उत्पादनांच्या गुणवत्ता परीक्षणासाठी भारतीय मानक ब्युरो प्रयोगशाळा स्थापित करेल अशी घोषणा गोयल यांनी यावेळी केली

उपम्ख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसंच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ याबैठकीत सहभागी होणार आहेत

यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत